यासाठी गुहमंत्रालयाला केंद्रीय प्राधिकरण म्हणून नियुक्त केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एडव्हान्टेज महाराष्ट्र या प्रदर्शनाचं औरंगाबाद इथं उद्घाटन करणार आहेत मराठवाडा लघु उद्घोग संघटनेनं या चार दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात मराठवाड्यानं कशी प्रगती केली आहे याची माहिती तसंच स्थानिक निर्यातक्षम उत्पादनं या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत

भारत दर्शनासाठी आलेल्या तीन ऑस्ट्रेलियन तरूणीच्या रिक्षाला काल संध्याकाळी म्हसळा तालुक्यातील आंबेत घाटात झालेल्या भीषण अपघातात एक तरूणी किरकोळ तर दोन गंभीर जखमी झाल्या आहेत आंबेत घाटात एका वळणावर अंदाज न आल्यानं त्यांची रिक्षा पलटली आणि तिघीही जखमी झाल्या ही बातमी स्थानिकांना कळल्यानंतर त्यांनी जखमींना तातडीनं माणगावच्या रूग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रायगड जिल्ह्यातल्या गोरेगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्वालांलप्रमध्ये सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज पी व्ही सिंध सायना नेहवाल एच एस प्रणॉय आणि समीर वर्मा दुसऱ्या फेरीचे सामने खेळतील जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आणि या स्पर्धेतही अग्रमानांकित असलेल्या जपानच्या केन्टो मोमोटाबरोबर प्रणॉयची लढत होईल तर समीर वर्माची लढत मलेशियाच्या ली झी जियाशी होईल महिला एकेरीत पी व्ही सिंधूची लढत जपानच्या अया ओहोरीशी होईल सायना नेहवालची लढत कोरियाच्या आन से यंगबरोबर होणार आहे बी साई प्रणीथ आणि किदांबी श्रीकांत या भारताच्या नामांकित खेळाडूंचं आव्हान काल पहिल्या फेरीतच संपूष्टात आलं मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांमधे उत्साह दिसला